सध्याच्या कोरोना प्रदुर्भावाच्या सर्वोच्च काळात लस संशोधन करण हे इतर सर्वसामान्य वेळेपेक्षा जास्त आव्हानात्मक असून जगातील सर्व तज्ञांनी एकत्र येतलस निर्मिती संदर्भात वेळेची मर्यादा स्वतः आखून घेतली पाहिजेअस मत केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा विजय राघवन यांनी यावेळी व्यक्त केल लस निर्मित्तीत जगात भारताने पुढे होऊन घेतलेल्या प्रयत्नांबद्दल यावेळी अमेरिकेचे शास्त्रज्ञ डौ अन्थानी फॉसी यांनी आपल्या भाषणांत गौरव केला

वंदेभारत परदेशात अडकलेल्या भारतियांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्यावंदे भारत मिशनचा पाचवा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे

सर्व जिल्हा मुख्यालये उप विभागीय मुख्यालये महापालिका तसच नगरपालिका हद्दीत हे लॉक डाऊन सुरु राहणार आहे

हा दर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे

कोरोना विषाणूचा वयस्कर नागरिकांना अधिक धोका असला तरी युवकांसमोरचा धोकाही आता वाढला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अदनॉन घेब्रेयेसुस यांनी सांगितलं

या परिषदेला ब्रिक्सचे सदस्य असलेल्या ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे पर्यावरण मंत्रीव्हिडीओ कोन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते स्थायी विकासाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ब्रिक्स देशामध्ये आदान प्रदान प्रक्रिया व्हावी अस पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याप्रसंगी सांगितलं ब्रिक्स अंतर्गत वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टींच्या अंमलबजावणी बरोबरच ब्रिक्समधील सामंजस्य करारांच्या त्वरित अंमलबजावणीवरही जावडेकर यांनी विशेष भर दिला ब्रिक्स देशांमध्ये पर्यावरण व्यवस्थापनाच्या सक्रीयातेसाठी भारत व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतो असेही जावडेकर म्हणाले शहरांचा स्थायी विकास सागरी कचरा हवेचे प्रदूषण आणि नद्यांची स्वच्छता आदी क्षेत्रात भारताने केलेल्या कामाची माहितीही यावेळी त्यांनी दिली साखर नीती आयोग केंद्र सरकारवर आर्थिक बोजा वाढवतानाच केवळ साखर कारखान्यांना फायद्याची ठरणारी साखरेच्या बफर स्टॉक ची योजना बंद करण्याची शिफारसनीती आयोगानं केंद्र सरकारला केली असल्याची माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली आहे साखर ही गहू तांदळासारखी जीवनावश्यक गोष्ट नाहीत्यामुळं अन्न सुरक्षा कायद्यातही साखरेचा समावेश नाही हे लक्षात घेतासाखरेचा बफर स्टॉक करण्याचीही गरज नसल्याचं नीती आयोगानं म्हटलं आहे चालू वर्षी केलेल्या साखरेच्या बफर स्टॉक ची विक्री कारखान्यांकडून पुढील वर्षी होत असते मात्र त्या साखरेच्या आधारे कारखान्यांना केंद्र सरकारकडून मिळणारं अनुदान आगाऊ प्राप्त होत असतं परिणामी ही योजना केंद्र सरकारला आर्थिक अडचणीत आणणारी आणि साखर कारखान्यांच्या मात्र फायद्याची ठरली आहे असं आयोगाने आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलं आहे तर बाजारातील मागणी आणि पुरवठा यातील संतुलन कायम राखण्यासाठीही योजना आवश्यक असल्याची भूमिका केंद्रीय अन्न मंत्रालयानं घेतली आहे

श्रीलंका निवडणका श्रीलंकेत पुढील आठवड्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला पोहचला असून कोरोना प्रदर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार समाज माध्यमेदृक्श्राव्य माध्यमातील जाहिराती प्रचारपत्रकांच वाटप आणि घरोघर जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहेत

बिहार पर बिहारमध्ये गंडक भागमती आणि इतर काही नद्यांच्या परिसरात पावसाचा जोर कायम असल्यानं पूरस्थिती आणखी बिकट झाली आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल नमस्कार